ठाकरे यांनी आज कोरोनाच्या वाढत्या प्रार्द्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या जनतेशी संवाद सिंगाप्रमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटक आणि विद्यार्थ्याशी आपण चर्चा केल्याचं सांगून त्यांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपण हे संकट जिद्दीनं परतव्न लावू शकू असं आवाहन त्यांनी केलं तसंच सरकार करत असलेल्या उपाय योजनाची त्यांनी माहिती दिली नाशिक शहरात आता कोरोना पाठोपाठ स्वाईन फ्ल्यूचे संकट निर्माण झालं आहे

नाशिक शहरात कोरोनाबाबत विशेष दक्षता घेतली जात असून अद्याप एकही रूग्ण आढळलेला नाही राज्यात आज आणखी दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे यांपैकी एक महिला मुंबईतली असून ती ब्रिटनहून प्रवास करून आली आहे तर दुसरी उल्हासनगरातली असून ती दुबईहून परतली होती अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक रुग्ण कोरोना बाधित आढळला असून तो दुबईहून आला आहे

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे काल या संपाचा तिसरा दिवस होता रजा रोखीकरण वार्षिक वेतनवाढ महागाई भत्ता यासह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असं अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यातल्या साप्ते गावाजवळ शिवाजीनगर पाझर तलावात बुडून काल दुपारी तीन मुलींचा मृत्यू झाला यामध्ये बेंडकोळी कुटुंबातल्या दोन लहान मुलींचा समावेश आहे हरसूल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले आहेत कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धुतल्याशिवाय डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये साबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटाइझरनं हात वारंवार स्वच्छ करावेत शिकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड यावर रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकावं वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाकावा असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे

जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयं आणि खाजगी रुग्णालयांमध्ये अतिदक्षता कक्ष आरक्षित केले आहेत

राज्यात काल अनेक भागात गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लातूर बीड परभणी उस्मानाबाद हिंगोली सांगली अमरावती इथं वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला